गणेशोत्सव देशभरात आज घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाची प्राणप्रतिष्ठा होत आहे

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात महाराष्ट्रातील पुण्यातून झाली मानाच्या पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आली तर पारंपरिक लाकडी पालखीतून केसरी वाड्याच्या गणपतीचे तसंच इतरही प्रमुख गणपतींचे आगमन झाले घरोघरीही विधीवत पण साधेपणानं श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हा उत्सव लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुंबईत आज सव्वालाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणपतींच्या लहान मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी तसंच महापौर बंगल्यातही गणेश मूर्तींचा प्रतिष्ठापना झाली

नवी मुंबईत यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे

यंदा बहुतांश गणेश मंडळांनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी योगदान देत विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवातून अभिप्रेत असलेल्या सामाजिक एकीकरणाचं प्रत्यक्ष रुप यानिमित्तानं पाहायला मिळत आहे

सिक्कीम कोरोना सिक्कीमचे आरोग्य मंत्री एम के शर्मा यांची कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे गेल्या सात दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि विलागीकरणात रहावं असं आवाहन शर्मा यांनी केलं आहे मेडिकॅब आयआयटी मद्रास द्वारा संचालित एका स्टार्टअप कंपनीने एक पोर्टेबल रुग्णालय विकसित केलं आहे चार व्यक्ती दोन तासांमध्ये हे रुग्णालय हवं असंल तेथे उभारू शकतात हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे

यामध्ये डॉक्टरांसाठी स्वतंत्र खोली औषधोपचार तसंच रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था अतीदक्षता विभाग इत्यादी सोयी सुविधा असणार आहेत अशा प्रकारचं सुसज्ज रुग्णालय उभारल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संबंधितांच अभिनंदन केलं आहे

आता देशभरात प्रकारची रुग्णालयं उभारण्याचं या कंपनीचं उद्दीष्ट आहे

दरम्यान या भागात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे

त्याच्याकडून शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे पोलीसींनी या भागाची नाकाबंदी केली होती त्यामुळे आरोपी तेथून पळून जाऊ लागल्यावर पोलीसांना त्याचा संशय आल्यानं त्याला ताब्यात घेतलं असता तो दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं निष्पन्न झालं शौकत अहमद भट असं त्याचं नाव आहे अटक दिल्ली दिल्ली पोलीसांच्या विशेष तपास पथकानं काल इसीस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित हस्तकाला रात्री उशिरा अटक केली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीनंतर त्याला पोलीसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत सिद्धिविनायक मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त निधीतील रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य सरकारकडं हस्तांतरित करण्यास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला वकील लीला रंगा यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल करत निधी हस्तांतरणाबाबत राज्य सरकारच्या ठरावांना आव्हान दिलं होतं असे हस्तांतर नियमांच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं मात्र सध्याच्या स्थितीत कोणतीही स्थगिती देता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलं मात्र या प्रकरणी अनियमितता आढळल्यास संपूर्ण निधी परत करण्याचे आदेश दिले जातील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं

व्हिनस कंपनीच्या नावाने हे बनावट मास्क होते

पोलिसांनी या प्रकरणी एका वाहनासह एकाला ताब्यात घेतलं आहे

उपकरण आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत हैदराबादच्या संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेनं एक नवीन उपकरण तयार केलं आहे या उपकरणाच्या माध्यमातून चलनी नोटांसह इतर साहित्य सॅनिटायझर करण्यात येईल

हे उपकरण स्वयंचलित असून कोरोना संक्रमणाच्या काळात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे

त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तिथल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे जम्मू महामार्ग दरम्यान दोन दिवसांच्या बंदनंतर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा कालपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे हा मार्ग बंद राहिल्याचं अधिकाऱ्यानी सांगितले गुरुवारी उधमपूर ते बनिहाल दरम्यान काही ठिकाणी महामार्ग ठप्प होवून हजारो वाहने अडकून पडली होती

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार